जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आकडेवारीतील कोरोना साथीच्या सुरूवातीपासून असलेली तफावत कमी होण्याऐवजी वाढतेच आहे

मागील आठवडयाच्या त्लनेत उपचार सुरू असलेल्या रूग्णांच्या संख्येत सुमारे सहा हजारांनी घट झाली असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाचा असला तरी त्याचं प्रतिबिंब राज्याच्या आरोग्य िभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत दिसत नाही

प्रणे जिल्ह्यातल्या उद्योगांच्या स्थितीबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं सातत्यानं सर्वेक्षण करण्यात येतं सहाव्या सर्वेक्षणाचा अहवाल काल जाहीर करण्यात आला

अनेक हॉटलांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासते आहे

शिवाय हॉटेलमधील स्वच्छतेविषयीची नवी नियमावली लागू करण्यात आली आहे मात्र शासनाच्या नियमांचं सर्व हॉटेल चालकांकडून पालन होत आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा अस्तित्वात आल्याशिवाय या निर्बंधांना काही अर्थ उरणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक प्णेकरांनी व्यक्त केली

कोरोना हद्दपार करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे

या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचेचं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे

पण ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतिल कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे लोकल मधुन् प्रवास करण्यासाठी क्यु आर कोड ची आवश्यकता असणार आहे

तसंच लोकल च्या फेऱ्याही मर्यादित असणार् आहेत पूणे मुंबई रेल्वे सेवा कधी स्रु होईल हे अजून निश्चित झालेलं नसल्याचं रेल्वे विभागतिल सूत्रानी सांगितलं

पण अहमदनगर जिल्ह्यातील सहयाद्रीच्या कुशीतील कुमशेत गावातील विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा शोधण्यासाठी पायथ्यावरून डोंगर माथ्यावर यावं लागत आहे

तिथे मोबाईलची रेंज ध्रंडाळत दगडावर बसून आपला ऑनलाईन अभ्यास सुरू होतो कधी पाऊस आला तर दगडाचा आडोसा घेऊन मोबाईल धरून बसावं लागत त्यांचा हा प्रवास दररोजचा झाला आहे पालकांनी महागडे मोबाईल दिले पण रेंज नाही रेंजचा शोध त्यांना थेट वाकडच्या डोंगरांवर घेऊन येतो ऑनलाईन शिक्षणासाठीची ही धडपड निश्चित कौतुकास्पद आहे प्रतिनिधी मनोज सातप्ते अहमदनगर शिक्षण कोरोना संसर्गामुळे मुलांच्या शिक्षणात पडलेला खंड कमी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात मोबाईल आणि टॅबलेटचा वापर केला जात असला तरी आता केबल आणि दूरचित्रवाणीचा देखील प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच बैठक झाली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड शिक्षणाधिकारी वैशाली झनकर राजीव म्हसकर आणि केबल कंपन्यांचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे इतर आजारांची रुग्णसेवा बंद करण्यात आली त्यामुळे गोरगरिबांना त्रास होत असून काल त्यामुळे तीव्र प्रतिक्रीया उमटली समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुग्णालय आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करीत जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन केलं पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार